विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूनं शैक्षणिक कामगिरी आढावा आणि ज्ञान विश्लेषण यासाठी राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र अर्थात परखची स्थापना करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं

मराठा आरक्षण कायम रहावं यासाठी सरकार कायदेतज्ज्ञांशी समाज प्रतिनिधींशी आणि विरोधी पक्षांसोबत चर्चा करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजकीय पक्षांनी मराठा समाजाला भडकवण्याचं काम करु नये अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असं ठाकरे म्हणाले मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर विरोधकांना राजकारण करायचं आहे आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं सरकार मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश आणण्याचा विचार करत असल्याचं ते म्हणाले

घटनापीठाकडे वर्ग करताना आरक्षणाला स्थगिती देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काम करायला हवं हा राजकारणाचा मुद्दा बनव् नये असं आवाहन न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने खिंड लढवणाऱ्या वकिलांनी केलं आहे

त्यामुळे आता लघू आणि मध्यम उद्योगांवर याचा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे टाळेबंदीनंतर पूर्वपदावर येऊ पाहणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील काही उद्योगांसमोर ऑक्सीजन टंचाई निर्माण झाली आहे याविषयीचा अधिक वृत्तान्त स्क्रिप्ट राज्य शासनाच्या या निर्णयानंतर लगेच दोन दिवसात उद्योगांना प्रवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या किमती घनमीटर मागे वीस रुपये वरून एकदम चाळीस रुपये झाल्या एका उद्योजकाला दर दिवसाला सरासरी पंधरा हजार रुपये वाढीव देऊनही ऑक्सिजनची टंचाई भासतेय पिंपरी चिंचवडमध्ये अकरा हजाराच्या आसपास उद्योग असून केवळ दोन दिवसांचा नुकसानाचा आकडा कोट्यवधीच्या घरातला आहे एरवी उद्योगांना जवळपास पंचाहत्तर टक्के ऑक्सीजन उपलब्ध होत असतो

हा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने उद्योजकांसाठी पर्यायी व्यवस्था आणि नियोजन करणं गरजेचं होतं अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड लघू आणि मध्यम उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी आकाशवाणी शी बोलताना व्यक्त केली आज मितीस पूणे जिल्ह्यात केवळ चारच ऑक्सीजन उत्पादक असून दर दिवसाला साडेदहा हजार मेट्रिक टन ऑक्सिजन प्रवठा होत आहे

जेईई निकाल पूल सारंग राष्ट्रीय चाचणी संस्थेनं विक्रमी चारच दिवसात जेईई मुख्य परीक्षेचे निकाल काल जाहीर केले आहेत

कोरोना संसर्गस्थितीमुळे जेईई म्ख्य परीक्षा दोन वेळेस प्रढे ढकलण्यात आली होती

पालघर भूकंप पालघर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून बसत असलेल्या भ्कंपांची संख्या आता वाढताना दिसते आहे

या भूकंपामुळे मालमत्ता आणि जीवित हानी मोठ्या प्रमाणात आजवर झालेली नसली तरी भविष्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे भूकंप आव्हान ठरू शकतात असं भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे

या संदर्भात काल नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश क्भेजकर यांनी नागप्र विभागातील नुकसानाची माहिती पथकाला दिली काल नागप्र आणि चंद्रप्र जिल्ह्यात पाहाणी केल्यानंतर हे पथक आज भंडारा गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे

पंढरपूर पंढरप्रच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मजबुतीकरण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला विकास आराखडा बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यासाठी इन्फ्रा रेड कॅमेऱ्यांच्या मदतीने मंदिराचे स्कॅनिंग करण्यात येत आहे कुठे तडे गेले आहेत पावसाचे पाणी कुठे झिरपते आहे हे पाहून कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत याची नेमकी माहिती या आराखड्यामुळे मिळणार आहे मंदिराच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असले तरी आवश्यक उपाययोजना पुढील काळात त्या त्या वेळी चांगल्या पद्धतीने केल्या तर अनेक वर्षे मंदिराला कोणताही धोका होणार नाही असा विश्वास या कामासाठी प्रातत्त्व विभागाच्या माध्यमातून नियुक्त केलेले स्थापत्य विशारद प्रदीप देशपांडे यांनी व्यक्त केला

आठवडाभरापूर्वी फारूक माणगाव सत्र न्यायालयाला शरण आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती

यवतमाळ इथ कालच्या राष्ट्रीय वनह्तात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी वन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

उस्मानाबाद उस्मानाबाद इथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून राज्य सरकार जाणून बुजून या विषयाकडे दूर्लक्ष करत आहे असा आरोप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला आहे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयाला मंजूरी देवून प्रस्ताव केंद्राकडे न पाठवल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे सिंधुदुर्ग कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच सिंधूदर्ग जिल्ह्यात उभादांडा वेंगुर्ला इथं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकासाठी निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर कुडाळ इथं मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहही उभारण्यात येणार आहे ही दोन्ही काम तातडीने पूर्ण करा असे आदेश संपर्क मंत्री उदय सामंत यांनी काल दिले पालघर अनाथ मुलांना कुटुंबाचं प्रेम मिळवून देण्यासाठी महिला आणि बालकिवास विभागातर्फे प्रतिपालकत्व योजना राबवण्यात येत आहे

यशोमती ठाकूर यांनी काल पालघर इथ दिले कुटुंबात राहिल्यानं मुलांचा सर्वांगीण विकास होतो हे लक्षात घेऊन ही योजना राबवली जात आहे योजनेच्या तयारीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या बालसंरक्षण यंत्रणांचं ऑनलाईन प्रशिक्षणही घेण्यात आलं आहे या योजनेत कुटुंबानं बालकांचा तात्पुरत्या स्वरूपात सांभाळ करणं अपेक्षित आहे पाऊस प्णे मुंबई ठाण्यासह राज्याच्या अन्य भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली उस्मानाबद जालना बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात काल दमदार पाऊस झाला नाशिक जिल्ह्यातही पावसान सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे

नमस्कार